काही ठळक बातम्या आज ईद उल जुहा म्हणजेच बकरी ईद निमित्त राष्ट्रपती श्री

कोविंद उपराष्ट्रपती श्री

व्येंकय्या नायडू आणि पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी ईद उल जुहा निमित्त देशवासीयांना श्रभेच्छा दिल्या

महानगरपालिकेच्या उड्डाणप्रलाचं बांधकाम तोडून त्या ठिकाणी स्रधारित प्रारूपान्रसार रस्ते बांधणी आणि मेट्रो रेल्वेस्थानकाचा आराखडा संबंधित यंत्रणानी त्वरित पूर्ण करण्याचे केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी यांचे निर्देश

जिरॅएट्रिक सेंटर स्थापन करण्यास राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

नवी दिल्ली इथं हृदयविकारानं निधन आज ईद उल जुहा म्हणजेच बकरी ईद निमित्त राज्यात सर्वत्र इदगा आणि मशिर्दीमध्ये नमाज अदा करण्यात आली राष्ट्रपती श्री रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती श्री

व्येंकय्या नायडू आणि पंतप्रधान श्री

आज त्यागाच्या तत्वाचा उत्सव असून त्यानिमित्त समाजात ऐक्य आणि सलोखा राखण्यासाठी एकत्र काम करण्याचा आपण निर्धार करूया असं राष्ट्रपर्तींनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे ईदच्या श्रभेच्छा देताना श्री नरेंद्र मोदी यांनी यानिमित्तानं समाजातली करूणेची बंध्रभावाची भावना वाढीला लागेल अशी आशा व्यक्त केली नागपूरमध्ये विविध कार्यक्रमांच्या आयोजनांनी आणि नमाज पठणानी ईद साजरी करण्यात आली ईद निमित्त बाजारात रोषणाई पाहायला मिळाली नाशिक जिल्ह्यात मालेगाव इथल्या पोलीस कवायत मैदानावर मौलाना म्रफ्ती मोहम्मद इस्माईल यांच्या उपस्थितीत बकरी ईद ची म्रुख्य नमाज अदा करण्यात आली

नाशिक शहरात ईदगाह मैदानावर नमाज पठण करण्यात आलं माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या अस्थी देशातल्या सर्व नद्यांमध्ये विसर्जित करण्यात येणार असून आज नवी दिल्ली इथं त्यांचे अस्थिकलश भाजपच्या सर्व प्रदेशाध्यक्षांकडे सोपवण्यात आले पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी गृहमंत्री श्री राजानथ सिंग परराष्ट्र व्यवहार मंत्री श्रीमती सुषमा स्वराज भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री अमित शहा आणि वाजपेयी यांचे क्रुंटुंबीय यावेळी उपस्थित होते प्रत्येक राज्याची राजधानी तसंच सर्व जिल्ह्यांमध्ये अस्थिकलशाची यात्रा काढल्यानंतर अस्थींचं विसर्जन केलं जाणार आहे भारतीय सैन्य भरती कार्यालयाच्या नागपूर मुख्यालय भर्ती क्षेत्रात विदर्भ क्षेत्रातील विविध जिल्ह्यांतील योग्य उमेदवारांसाठी पुण्याच्या संरक्षण विभागात सैन्य भरती आयोजित करण्यात आली आहे अमरावती जिल्हा प्रशासनाच्या सक्रिय सहयोगानं अमरावती इथल्या जवाहरलाल नेहरू क्रीडा स्टेडियम इथं उद्यापासून तीन नोव्हेंबरपर्यंत सैन्य भरतीचं आयोजन करण्यात आलं आहे ख्रल्या तसंच अन्य मागास प्रवर्गातील ग्रणवंत विद्यार्थ्यांना आर्थिक परिस्थितीम्रळं परदेशातील नामांकित विद्यापीठातील उच्च शिक्षणापासून वंचित रहावं लागू नये यासाठी राज्य सरकारकड्रन अशा विद्यार्थ्यांना परदेशी शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे याबाबतच्या योजनेस आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली अन्रसूचित जाती आणि अन्रसूचित जमाती प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना लागू असलेल्या परदेशी शिष्यवृत्तीच्या धर्तीवर ख्रुल्या तसंच अन्य मागास प्रवर्गातील म्रलाम्रलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्यासाठी यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून ही योजना सुरु करण्यात येणार आहे

त्यापैकी दहा विद्यार्थी खुल्या प्रवर्गाचे असतील तर उर्वरित दहा विद्यार्थी इतर मागास वर्ग विम्रुक्त जाती आणि भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गाचे एकत्रितरित्या राहतील

या योजनेखाली इतर मागास वर्ग विम्रक्त जाती आणि भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातून लाभ घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यासाठी नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहणार आहे मुलुंड आणि ऐरोली टोलनाक्यावर हलक्या वाहनांना एक महिना टोल मुक्त केल्याचं सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयात सांगितलं मुंब्रा बायपासच्या द्रुरुस्तीमुळं वाहतूक कोंडीवर तातडीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला यामुळं आजपासून टोलनाक्यावर हलक्या वाहनांना एक महिना टोल भरावा लागणार नाही टोलनाक्यावरील कोंडी फोडण्यासाठी कायमस्वरुपी उपाय म्हणून मुलुंड टोलनाक्यावर बुथची संख्या वाढविण्यासाठी उज्जत रस्ता करुन डबलडेकर टोल नाका उभारण्याचा प्रस्ताव सादर करण्याचं आदेशही टोल वस्रुली करणाऱ्या एम ई पी कंपनीला देण्यात आल्याचं श्री

रेल्वे स्टेशनलगत जयस्तंभ चौकातील वाहतूकीची कोंडी टाळण्यासाठी महानगरपालिकेच्या उड्डाणप्रलाचं बांधकाम तोडून त्या ठिकाणी सुधारित प्रारूपान्रसार रस्ते बांधणी आणि मेट्रो रेल्वेस्थानकाचा आराखडा संबंधित यंत्रणानी त्वरित पूर्ण करून प्रत्यक्ष कार्यास सुरूवात करण्याचे निर्देश केंद्रीय रस्ते आणि वाहतूक महामार्ग जहाजबांधणी आणि केंद्रीय जलसंपदा नदी विकास मंत्री श्री नितीन गडकरी यांनी आज दिले नागपूर महानगरपालिकेच्या सभागृहात नागप्रातील विविध विकास कार्याचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीप्रसंगी ते बोलत होते

मेट्रोनं छत्रपती नगर उड्डाणपूलाप्रमाणे हा पूल पाडण्याची जबाबदारी घ्यावी मानस चौक ते रेल्वे स्टेशन लगत असणाऱ्या मध्यप्रदेश बसस्थानकाची जागा अधिग्रहीत करून उड्डाणपूलाखालील द्रकानदारांच्या योग्य पूनर्वसनाबाबतही मेट्रोनं जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावावा असे निर्देश यावेळी श्री गडकरी यांनी दिले संत्रा कॉटन खवा आणि गोल मार्केट यांचं एकत्रिकृत प्लानिंग करून त्याचाही अराखडा तयार करावा अंबाझरी आणि फुटाळा इथल्या तलावामध्ये म्युझीकल फाऊंटनचं काम हे महाराष्ट्र पर्यटन महामंडळाऐवजी स्वतः नागपूर महानगरपालिकेनं ते पूर्ण करावं तसंच या परिसरातील पार्कीगचा प्रश्नही महानगरपालिकेनं सोडवावा असं त्यांनी सांगितलं केंद्र सरकारच्या राष्ट्रीय वृद्धापकाळ शुश्रूषा कार्यक्रमांतर्गत नागपूर इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात रिजनल जिरॅएट्रिक सेंटर स्थापन करण्यास आणि त्याअन्रषंगानं सामंजस्य करार करण्याला राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली या केंद्रामुळं वृद्धांसाठी आरोग्यविषयक सर्वकष सोयीसुविधा स्वतंत्रपणे उपलब्ध करण्यास मदत होणार आहे जीवनशैली तसंच आरोग्यमानात सुधारणा झाल्यानं नागरिकांचं सरासरी आयुर्मान वाढलं आहे परिणामी समाजात ज्येष्ठांची संख्या वाढती आहे त्यांच्या आरोग्यविषयक विशेष काळजीसाठी केंद्र शासनाच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे राष्ट्रीय वृद्धापकाळ श्रुश्रूषा कार्यक्रम राबविण्यात येतो

या केंद्रासाठीच्या पदनिर्मितीबाबतचा प्रस्ताव संबंधित उच्चस्तरीय समितीच्या मान्यतेसाठी तीन वर्षात पाठविण्यात येणार आहे राज्याच्या निधीसह पदनिर्मितीच्या तरतुदीसदेखील मंत्रिमंडळाने आज मान्यता दिली तसंच याबाबत सामंजस्य करार करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागाच्या संचालकांना प्राधिकृत करण्यास मंजुरी देण्यात आली उडान योजनेअंतर्गत परवडणाऱ्या दरातल्या हवाई वाहतूक सेवेचा लाभ आता आंतरराष्ट्रीय प्रवासाकरताही मिळणार आहे त्यासाठीच्या उड्डाण विस्तार योजनेचा मसुदा काल केंद्र सरकारनं सादर केला राज्य सरकारांकडून निर्धारीत आंतरराष्ट्रीय मार्गावर ही सेवा दिली जाईल

याअंतर्गत तिकीटांवर सवलत देता यावी यासाठी आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक निधीची स्थापना करावी असा प्रस्ताव मांडण्यात आला आहे कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाद्वारे संस्कृत दिनाचं औचित्य साधून आज संस्कृत सप्ताहाचं उद्घाटन समारोह अर्पण सभागृह विदर्भ हिंदी साहित्य संघ सीताबर्डी इथं संपन्न झाला या कार्यक्रमाला उद्घाटक या नात्यानं कुट्रंब न्यायालयाच्या मा न्यायाधीश आणि जम्मू काश्मीर अध्ययन केंद्र नागपूरच्या अध्यक्ष श्रीमती मीरा खडक्कार उपस्थित होत्या नागपुरातील प्रख्यात संस्कृत विद्रषी डॉ लीना रस्तोगी विशेष अतिथी या नात्यानं उपस्थित होत्या कुलसचिव डॉ अरविंद जोशी यांची व्यासपीठावर विशेषत्वानं उपस्थिती होती माजी केंद्रीय मंत्री आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते ग्ररूदास कामत यांचं आज नवी दिल्ली इथं हृदयविकारानं निधन झालं

काँग्रेस कार्यकारिणी समितीचे सदस्य आणि पक्षाचे सरचिटणीस असलेल्या कामत यांनी पाच वेळा खासदारपद भूषवलं

कामत यांच्या निधनामुळं एक उत्कृष्ट संघटक आणि सर्वसामान्यांशी बांधिलकी ठेवणारा नेता गमावला असल्याची शोकसंवेदना मुख्यमंत्री श्री

कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष श्री अशोक चव्हाण मुंबई अध्यक्ष श्री संजय निरूपम तसंच विधानसभेतील विरोधी पक्ष नेते श्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी कामत यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे